पायाभूत सुविधा कोषाची घोषणा केली

रुग्णसंख्या पाच लाखांवर पोचली आणि अन्सूचित जाती जमातींतील बेरोजगारांसाठी विविध प्रशिक्षणांच मोफत

पीक हाती आल्यानंतर लागणाऱ्या पायाभूत स्विधा निर्माण करणं आणि कृषी क्षेत्रातल्या रोजगारनिर्मितीसाठी हा निधी दिला जाणार आहे याम्ळं मोठ्या प्रमाणात साठवण क्षमता निर्माण होऊ शकेल गावागावात अत्याध्निक शीतगृह तयार करता येतील असं ते म्हणाले याम्ळं गावात रोजगार निर्मितीही होईल गोदाम शीतगृह साखळी आणि अन्नप्रक्रिया क्षेत्रात ग्ंतवण्कीसाठी तसंच जैविक आणि पोषणमूल्य वाढविलेले अन्नपदार्थ निर्मितीसाठी देशात खूप मोठी संधी असल्याचं त्यांनी सांगितलं ही योजना कृषी क्षेत्रात नवउद्योजकांना प्रोत्साहन देणार आहे या अंतर्गत शेतकरी समूह कृषी उत्पादक संघटना कृषी क्षेत्रातले नवउद्योजक कृषी क्षेत्रात कर्ज देणाऱ्या पतसंस्थांना विविध संस्थांकडून कर्ज दिलं जाणार आहे

बंदी घातलेली सर्व उत्पादनं भारतातच तयार केली जातील अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज ट्वीटरवरून दिली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मांडलेल्या आत्मनिर्भर भारत या संकल्पनेला चालना देण्याच्यादृष्टीनं हे एक महत्त्वाचं पाऊल असल्याचं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे या निर्णयाम्ळे संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रातल्या भारतीय उदयोजकांना स्वतःची क्षमता वापरुन ही उत्पादनं विकसित करण्याची मोठी संधी उपलब्ध होईल यासाठी गरज वाटली तर ते संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थात डीआरडीओची ही मदत घेऊ शकतात असं राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे

सोशल मीडियावरचे ट्रोल्स अर्थात निंदानालस्ती करणाऱ्यांवर पोलिस कठोर कारवाई करतील असा दिलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिला आहे सोशल मीडियावर काही लोक सर्वसामान्यांना विनाकारण त्रास देतात त्यांच्याविरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केली जाईल आणि त्यांच्याकडून हमीपत्र घेतले जाईल असं त्यांनी सांगितलं

क्ठलेही कार्यकारी दंडाधिकारी यासंदर्भात शांततेचा भंग केल्याप्रकरणी क्णाकडूनही हमीपत्र घेऊ शकतात वारंवार असे प्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल असं ते म्हणाले

हा एक नवा व्यवसाय झाला असून हे काम करणाऱ्या अनेक जनसंपर्क कंपन्या रडारवर असल्याचं गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी सांगितलं आहे

नितीन राऊत यांनी आज विंग कमांडर दीपक साठे यांच्या आई वडिलांना धीर दिला कोझिकोड येथील विमान द्र्घटनेत नागपूरचे स्पूत्र वैमानिक विंग कमांडर दीपक वसंत साठे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आज पालकमंत्र्यांनी भरतनगर इथल्या त्यांच्या निवासस्थानी भैट देऊन साठे क्ट्बाचं सांत्वन केलं आणि धीर दिला टेबलटॉप असलेल्या विमानतळावर लँडिंग करतेवेळी अपघात होण्याचं प्रमाण सर्वाधिक आहे यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची विनंती त्यांची आई नीला साठे यांनी यावेळी केली छोडो भारत अभियानाच्या वर्धापनदिनानिमित्त आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या वतीनं वाशिमचे उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांनी स्वातंत्र्यसैनिक जनार्धन खेडकर यांचा शाल अंगवस्त्र देवून सत्कार केला

वाशिम जिल्ह्यात काल एकवीस कोरोना रुग्ण बरे झाले

आज आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन आहे जगाचे मूळ रहिवासी असलेल्या आदिवासींच्या हक्कांचं रक्षण व्हावं त्याला चालना मिळावी या उद्देशानं हा दिवस साजरा केला जातो

दरम्यान राज्याच्या अनेक जिल्ह्यांमध्ये आज रानभाज्या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं नागप्रात रविनगर शासकीय वसाहतीच्या मैदानावर आयोजित महोत्सवाला पश्संवर्धन मंत्री स्नील केदार आणि नागपूरचे पालक मंत्री नितीन राऊत यांनी भेट दिली श्रम आणि रोजगार मंत्रालय भारत सरकारच्या अखत्यारितील नॅशनल करीअर सर्विस सेंटर अर्थात राष्ट्रीय आजीविका सेवा केंद्राच्या अध्यारपन आणि मार्गदर्शन केंद्रातर्फे अन्सूचित जाती जमातीमधील बेरोजगारांना टंकलेखन प्रशिक्षण स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि संगणक संचालनाच्या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे

या प्रशिक्षण वर्गाचा लाभ घेण्याससाठी इच्छ्क अन्सूचित जाती

अमरावती जिल्ह्यात मेळघाटसह आदिवासी क्षेत्रातील गावांच्या विकासासाठी विविध योजना आणि उपक्रमांना चालना देण्यात आली असूनआदिवासी समाजबांधवांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविकास आघाडी सरकार कटिबद्ध आहेअसं प्रतिपादन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री एड यशोमती ठाकूर यांनी आज केलं जागतिक आदिवासी दिनानिमित्त पालकमंत्र्यांनी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना श्भेच्छा दिल्या

गोंदिया देवरी मार्गावरील प्लावर पाणी चढल्यानं तो मार्ग सकाळपासून बंद करण्यात आला आहे गडचिरोली जिल्ह्याच्या काही भागात काल रात्री दमदार पाऊस पडला